खेलो इंडीया स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची आघाडी कायम साहित्य संमेलन यवतमाळ झंडशाहीपुढे आपण असंच झकत राहणार का असा परखड सवाल करत आपला विवेक जागृत ठेवायची आता वेळ आली आहे असं अवाहन ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांनी काल यवतमाळ इथं व्यक्त केली

ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण नाकारणं हे अत्यंत निषेधार्ह आहे कुणीही उठावं आणि संमेलनाला वेठीला धरावं हे चुकीचं आहे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे संवादाचं पीठ आहे आणि त्याचं हे रूप आपण सर्वांनी टिकवलं पाहिजे असं त्या म्हणाल्या आपल्या निषेधाची धार कुठेही बोथट होऊ न देताना अत्यंत संयमी पण ठाम शब्दात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं साहित्य हा एक उत्सव असतो खरा पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरुप अलिकडे गढ्ळ होत गेलं भल्या वाचकांनी निर्मळ साहित्य प्रेमींनी आणि व्यक्तीगांभीर्यांनं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली काहींनी या अमंगल वातावरणापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरुप हे नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी प्रष्कळदा विकृत होत गेलं म्हणून संमेलनाला वेठीला धरणाऱ्या संमेलनाला भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मृल्य शृन्यवत करणाऱ्या अनेक बाबींचे आजपर्यंत आपण बळी झालो राजकिय मदतीवर अवलंबून रहायचं नसेल तर मोठा महाकोश निर्माण करायला पाहिजे त्याप्रकारचा कोश निर्माण करून स्वायत्त होण्यास आपण कमी पडलो आपल्याला साहित्यावरचं राजकारणाचं आक्रमण नको आहे आणि साहित्य जगातलं राजकारणही नको आहे असं जर असेल या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे झुगारुन देण्याची वेळ आली आहे असं समजा काय चांगलं आणि काय वाईट काय हितकारक आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तीजीवनात अनेकदा येते तशी समृह जीवनातही येते आणि इतिहासात अशा अनेक वेळा आल्या आहेत की अगदी आणिबाणीच्या प्रसंगी समाजाने सामान्य माणसाने आपला विवेक जागा ठेवला आहे अनपेक्षितपणे आपली जाणीव प्रकट केली आहे सुसंस्कृतपणे प्रकट केलेली आहे आपली तशी जाणीव आपला तसा विवेक जागा टेवण्याची ही वेळ आहे आपलं साहित्य प्रेम प्रगल्भ जाणिवांसकट प्रकट करण्याची ही वेळ आहे हे आवाहन आणि हा काळाचा ईशारा सर्वांसाठी आहे तत्पूर्वी तीन दिवसांच्या या साहित्य सोहळ्याचं उद्वाटन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांच्या हस्ते झालं माझा याच जन्मावर विधास आहे म्हणून मी लढेन आणि फायद्याची शेती करेन असा निर्धार त्यांनी व्यक्त केला माजी समेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सास्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे संपर्कमंत्री मदन येरावार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही आपल्या भाषणात नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द करण्याच्या कृतीचा जोरदार निषेध केला सहगल यांचं निमंत्रण नाकारणं हे सरकारलाही आवडलेलं नाही मात्र यात सरकारला गोवण्याचं कारण नाही असं प्रतिपादन विनोद तावडे यांनी यावेळी केलं संमेलनाची सुरुवात काल सकाळी ग्रंथ दिंडीनं झाली तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यात आज कवी संमेलन परिसंवाद चर्चा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत भाजपा अधिवेशन भारतीय जनता पक्षाचं दोन दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन काल नवी दिल्लीत सुरू झालं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारचे विकास कार्यक्रम मतदारांपर्यंत पोहोचवावेत असं मत पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांनी अधिवेशनात व्यक्त केलं घटनेच्या चौकटीत राहन अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी भाजपा वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रिय मंत्री भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरीष्ठ नेते उपस्थित होते

इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी काल बंगळूरू इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली

चांद्रयान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सहभागी संस्था हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एका खाजगी कंपनीच्या सहकार्यानं ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान अर्थात पीएसएलव्हीचं औद्योगिक उत्पादन करणार आहे याबाबतच्या सामंजस्य करारावर काल बेंगळुरु इथं स्वाक्षरी करण्यात आली पीएसएलव्ही उत्पादनातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं खेलो इंडीया प्ण्यात सुरु असलेल्या खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी काल सलग पाचव्या दिवशी विविध खेळांमध्ये आपलं प्राविण्य कायम राखलं मैदानी स्पर्धा ज्यूदो कुस्ती आणि भारोत्तोलनामध्ये या खेळाडूंनी पदक कमावली

कुस्तीमध्ये हरियाणानं पाच सुवर्ण पदकं पटकावून मैदान गाजवलं तर भारोत्तोलनात महाराष्ट्रासोबत मणिपुरच्या खेळाडूनीही पदक उचलली जलतरण आणि ज्युदोमध्ये काल दिल्लीचा दिवस होता पाचव्या दिवसअखेर महाराष्ट्र एक्याण्णव सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अग्रणी आहे चोवीस सुवर्णांसह दिल्ली दुसऱ्या तर अठरा सुवर्णांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहेत पणे मेटो पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या खड्ड्याचं काम स्वारगेट आणि शिवाजीनगर इथं सुरु झालं आहे

भुयारी मार्गाचं प्रत्यक्ष बांधकाम सप्टेंबर महिन्यात सुरु होईल असं सांगून ते म्हणाले

हा टोटल चार वर्षाचा पिरिएड असतो त्यापैकी एक वर्ष जवळपास प्लॅनिंग आणि डिजाईनमध्ये जातं

जसं आम्हाला खात्री आहे की काही धोका नाही कुठल्याही स्ट्रक्चरला पण मुख्य आहे की स्टेशनला काही लोकांना बाधित होणार आहे त्यांच्या विस्थापनाचं मुख्य चॅलेंज आहे त्याच्यासाठी आम्ही काम करु स्वच्छ हागणदारी मक्त जिल्हा म्हणन पण्याने विभागात प्रथम आणि राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर गावागावात तयार झालेली शौचालय स्वच्छ राहावीत यासाठी प्णे जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छ आणि सुंदर शौचालय या नावानं स्वतंत्र स्पर्धाच जाहीर केली आहे

पदवी प्रदान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात युवा पिढीनं नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचं सीएसआयआरचे संचालक डॉ शेखर मांडे यांनी काल पृण्यात सांगितलं

पिफ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत महात्मा ऑन सेल्युलोईड या प्रदर्शनाचं उद्वाटन काल ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयानं या प्रदर्शनाची निर्मिती केली आहे या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते पिफ फोरमचं उद्घाटनही झालं उद्वाटनानंतर महोत्सवाचे संचालक डॉ

यावेळी दोन्ही कलाकारांनी आपला कलाप्रवास श्रोत्यांसमोर उलगडून दाखवला

गेल्या सप्टेंबरमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ झाला होता

सीवीएसई गणित केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई इयत्ता दहावीसाठी गणिताची परीक्षा दोन स्तरांवर घेणार आहे

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज सिडनी इथं खेळला जाईल

हवामान् विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या आसपास होतं